हे गुन्हे करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत तुरूंगवास तसंच पाच लाखा रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली याप्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाणार असून वर्षभरात शिक्षा सुनावली जाणार आहे तसंच वाहन आणि रुग्णालयाचं नुकसान केल्यास बाजारभावाच्या दप्पट दंड वसूल केला जाणार असल्याचंही ते म्हणाले या प्रकरणी केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

टाळेबंदीच्या काळात अनेक स्थलांतरित कामगार राज्यातल्या विविध जिल्ह्यात अडकून पडलेले आहे या नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी केंद्रीय अन्न प्रवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे या नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्यानं त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नाही मात्र राज्य सरकारकडून नियमित लाभार्थींना अन्नधान्याचं वाटप झाल्यानंतर राहिलेलं पाच टक्के धान्य या नागरिकांना देण्याची मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे पासवान यांच्याकडे केली आहे

त्यांनी काल सामाजिक माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला कोरोना विषाणू संसर्गाचे राज्यात आता फक्त पाच हॉटस्पॉट असल्याची माहिती त्यांनी दिली

किराडपुरा इथल्या एका कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना काल सुट्टी देण्यात आली

हा परिसर सील करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं

बाधित महिला परतूर इथं वास्तव्यास असलेला परिसरही पोलिसांनी बंद केला आहे

धुळे शहरातही कोरोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या आठवर पोहोचली आहे

जामखेड मध्ये काल दोन जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

यातले सात जण नवी मुंबईत राहतात तर इतर जण ठाणे मुंबई सांगली तेलंगणा आंध्र प्रदेश इथले रहिवासी आहेत या सर्वांवर महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत ही कंपनी सील करण्यात आली आहे दरम्यान कारखाना किंवा आस्थापनेमधले कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही असं राज्य शासनानं एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे

तसंच उमरगा उपजिल्हा रूग्णालयातून काल तीन रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे याप्ढेही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रेशी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रयत्न करत असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितलं त्या म्हणाल्या

शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण जनतेनं शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे यांनी केलं आहे

देशाच्या काही भागात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे सर्व माध्यमगृहांनी आपल्या वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना तसंच कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याची सूचना माहिती प्रसारण मंत्रालयानं केली आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते मुलं पळवणारी टोळी असल्याचा गैरसमजाने ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला या प्रकरणी आठ तासात एकशे एक लोकांना अटक करण्यात आली यापैकी एकही व्यक्ती मुस्लिम नसल्याचं देशमुख यांनी सांगितलं या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे देण्यात आला असून विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली

गेल्या महिन्यात या कर्मचाऱ्यांचं वेतन दोन टप्प्यात करण्यात आलं आहे दुसऱ्या टप्प्यातल्या वेतनाचं वाटप करण्यासाठी नंतर आदेश दिले जाणार असल्याचं राज्य सरकारच्या अध्यादेशात सांगण्यात आलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज तरावीह पठण इफ्तार धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे देशवासियांची एकजूटच कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवून देईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला

देशमुख यांनी काल जिल्ह्यातले सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसंच प्रमुख कार्यकर्त्यांशी फोनवरुन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते चोरुन येणाऱ्यांना गावात प्रवेश देऊ नये अपरिहार्य कारणाशिवाय कोणालाही जिल्ह्याची सीमा ओलांडू किंवा जाऊ देऊ नये आदी सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते

हे साहित्य जिल्ह्याच्या सामुहिक दसरा महोत्सव समिती आणि छात्र फौंडेशनच्या सदस्यांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत हे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातल्या आरोग्यविषयक योजना स्वस्त धान्य वाटप आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकानं नियमान्सार सुरु करावीत असं ते म्हणाले

लातूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं सिम्नल कॅम्प कापड गिरणी भागात घरपोच मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला

या प्रयोगशाळेमुळे विद्यापीठ परिक्षेत्रातल्या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असल्याचं क्लगुरू डॉ उद्धव भोसले यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले

किराणा दुकानावर दर फलक न लावणाऱ्या सहा दुकानदारांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे

जिल्ह्यातल्या खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते रेशन वितरणाबात विविध तक्रारी आल्या असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनेन्सार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश गडाख यांनी दिले

जूजगव्हाण इथं संशयित कोरोना विषाणू बाधित पोलीस कर्मचारी दचाकीवर ठाणे इथून गावात येऊन गेल्याचं वृत्त या वेब पोर्टलवरुन प्रसारित केलं होतं यामुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं होतं पिंपळनेर पोलिसांनी याची दखल घेत ही कारवाई केली दरम्यान पत्रकारांनी बातमी देताना त्याची सत्यता पडताळूनच ती देण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

विपीन इटनकर यांनी दिला आहे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या पिरबुऱ्हान नगर भागात काल जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन परिसरातल्या बंदोबस्ताची पाहणी केली

मात्र तरीही पुणे मुंबई औरंगाबाद बीड या चार जिल्ह्यांतून सुमारे दिड हजार नागरिक परभणी जिल्ह्यात आले आहेत या सर्वांना त्या त्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं

बँक व्यवस्थापनानं परिसरात चुन्याने चौकोनाची आखणी केली होती नागरिकांनी या चौकोनामध्ये दधाच्या कॅन रिकाम्या पिशव्या पादत्राणे ठेऊन रांगेतली जागा निश्चित केली स्वत मात्र पायऱ्यांवर एकत्र बसून बँकेनं सामजिक अंतर राखण्यासाठी केलेलं नियोजन मोडीत काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यात अनेक महिला नागरीक ही पुढाकार घेत आहेत परभणी शहरातल्या शिवराम नगर इथल्या शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासू सुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे

यासाठी शेतकऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत

या स्फोटामुळे आजुबाजुच्या कंपन्यांच्या बांधकामास तडे गेले असून खिडक्यांच्या काचा फुटल्या तापमान खूप वाढल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज कंपनीचे व्यवस्थापक रामेश्वर स्रवसे यांनी व्यक्त केला औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या वतीनं पुढील तपास करण्यात येत आहे सुदैवानं या दुर्घटनेत जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही

मनपा अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली गेल्या दोन दिवसातली ही दुसरी घटना असून सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही अशा घटना घडू नयेत यासाठी व्यावसायिकांनी टाळेबंदीच्या काळात बंद असलेली द्कानं व्यापारी संकुलाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवावा असं आवाहन महापौर विक्रांत गोजमग़ंडे यांनी केलं आहे

ज्या ग्राहकांना बाहेर जाणं शक्य नाही अशांनी वैश्य बँकेच्या कोणत्याही शाखेत फोन करून कल्पना दिल्यास त्यांना घरपोच त्यांच्या एटीएमद्वारे पैसे काढून देण्याची व्यवस्था बँकेनं केली आहे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देण्यात आलं शेतकऱ्यांकडच्या सर्व प्रतीच्या कापसाची खरेदी करावी जिल्ह्यातल्या शिधापत्रिका नसणारे आणि असणारे अशा सर्वांना तीन महिन्याच्या राशनखं वितरण करावं पीक विमा अनुदान रक्कम बॅकांनी तात्काळ शतकऱ्याना देण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत

साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचं आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करण्याच्या अटीस अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे